नुकसान मोठं असलं तरीही जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ते आम्ही पहाणार आहोत

पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून प्रत्यक्ष मोबदला कसा द्यावा हे आम्ही पहात आहोत येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय जाहिर होईल असं त्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री पुढं म्हणाले की विमा कंपन्यांशी सरकार चर्चा करत आहे तसंच केंद्राकडून जीएसटीचा परतावा लवकर मिळणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला एकूण नऊ जिल्ह्यांची त्यांनी पाहणी केली नुकसानीचे पंचनामे योग्य रितीनं होत नसल्याचं सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली विमा कंपन्यांनी विमा दावे स्वीकारावेत आणि मान्य करावेत नुकसानीचा कुठल्याही सरकारी संस्थेनं केलेला पंचनामा मान्य करावा अशी मागणी देखील त्यांनी केली बँकांनी कर्जाबाबत शेतक यांमागे तगादा लावू नये असंही ते म्हणाले आज ते औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही विद्यमान शासनाचा कांगावा असून वस्तू आणि सेवा करात सूट मिळवण्यापासून ते अन्य कुठलीही मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते ती हे सरकार पूर्ण करत नाही अशी टीका देखील फडणवीस यांनी केली रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांचं अतिरिक्त पावसामुळे नुकसान झालं आहे आणि त्याचे पंचनामे करायला अद्याप शासकीय यंत्रणा पोहोचली नाही त्यांनी ऑनलाईन अर्ज करून प्रशासनाला याबाबतची माहिती पाठवावी असं आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलं आहे शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीबाबत गुगल फॉर्मच्या लिंकवर भरलेल्या माहितीची दखल घेऊन पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं

कर्मचाऱ्यांना या बोनसची रक्कम येत्या दसऱ्यापूर्वी एकाच हप्त्यात दिली जाईल असं जावडेकर यांनी सांगितलं

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली हा कायदा लागू झाल्यामुळे देशाच्या अन्य राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीर मध्ये त्रिस्तरीय पंचायती राज प्रणाली लागू होणार असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले

तसंच केंद्र सरकारच्या चाचणी तपास आणि उपचार या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे या आजारानं दगावणा या रूग्णांच्या संख्येत झाल्याचं यात म्हटलं आहे

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पहिल्यांदाच शंभर दिवसांच्या पुढे गेला असून रुग्ण वाढीचा वेगही मंदावला आहे असं महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे चेझ द व्हायरस मिशन झिरो फोर टी अर्थात ट्रेसिंग ट्रॅकिंग टेस्टिंग ट्रीटिंग या चतुःसुत्रीनुसार केलेली कार्यवाही तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत बहुस्तरीय पडताळणी या सर्व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना चांगलं यश मिळत असून महापालिकेच्या परिश्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

कोरोना विषाणु साथीच्या सुरूवातीच्या काळात खासगी रूग्णालयांकडून रूग्णांकडून जादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी धुळे महापालिकेकडे वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या

धुळे पालिका प्रशासनानं ही माहिती दिली

ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना बोलत होते खडसे ज्या पक्षात जातील तिथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत असं ते म्हणाले खडसे यांचा राजीनामा आपल्याकडे आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथं सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे त्याबाबत आपण काही बोलणार नाही असं पाटील यांनी नमूद केलं दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली

तसंच पक्षाच्या नेत्यांवर अथवा पक्षावर आपला जराही राग नाही असं एकनाथ खडसे यांनी बातमीदारांना सांगितलं पक्ष सोडताना आपल्याला खंत असल्याचं ते यावेळी म्हणाले येत्या शुक्रवारी खडसे राष्ट्रवादी काँप्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज पक्षाच्या कार्यालयात बातमीदारांशी बोलत होते राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे

तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे नाशिकमध्ये नवीन वैद्यकीय पदव्युतर तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद होमिओपॅथी फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले ते आज मुंबईमध्ये मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील असं ही भुजबळ यांनी सांगितलं

होल्ड बाईट कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत अभिनेत्री लीना भागवत यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूतीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्वांजली वाहण्यात आली

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरूवातीला हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केलं

तसंच त्यांच्या पवित्र स्मृतिंना विनम्र अभिवादन केलं यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराजे देसाई उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की सीमेवर शत्रुशी लढताना तसंच दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड करताना पोलिसांनी हौतात्म्य पत्करलं आहे आठ महिने पोलिस कोरोनासारख्या अदृष्य शत्र्शी लढत आहेत त्यांच्या देशभक्ति आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे